विधानसभेत आज भारतीय किसान सभेच्या शेतकरी मोर्चावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात सरकारनं एक समिती स्थापन केली असून त्यांचे प्रश्न सोडवण्यावर नक्कीच विचार केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं मोर्चा सुरु होण्याआधीच सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा केली होती तसंच मोर्चा सुरु असतानाही सरकारनं सर्व व्यवस्था केली होती असं त्यांनी सांगितलं दरम्यान शेतकऱ्यांचा हा मोर्चा शिस्तबद्ध असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांचं कौतुक केलं भारतीय जनता पक्ष वगळता सर्वपक्षीयांचा मोर्चाला पाठिंबा असून या शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले तर यावर सरकारनं आजच निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी केली

कदम हे उत्तम राजकारणी होते तसंच शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात त्यांचं भरीव योगदान असल्याचं ते म्हणाले या शोकप्रस्तावाला पाठिंबा देत सर्वपक्षीय सदस्यांनी कदम यांच्या कार्याचा गौरव केला

लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं लोकसभेत आज कामकाज सुरु होताच तेलगु देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी लाऊन धरली तेलंगणा राष्ट्र समितीच्या सदस्यांनी नोकरीत आरक्षण वाढवण्याची तर अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम एआयएडीएमके पक्षाच्या सदस्यांनी कावेरी पाणी वाटप प्रश्नी व्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याची मागणी केली यातच काँग्रेस तुणमूल काँग्रेस डावे आणि इतर पक्षांनी बँक घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला

त्यानंतर कामकाज सुरु झाल्यावर विरोधकांच्या गोंधळातच फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक मांडण्यात आलं मात्र गोंधळ वाढत गेल्यानं अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं

तर आम आदमी पक्षांच्या सदस्यांनी दिल्लीतल्या मालमत्ता जप्त केल्याचा मुद्दा उपस्थित केला या सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केल्यानं सभापती एम व्यंकय्या नायड्र यांनी राज्यसभेचं कामकाज दपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं

ते संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते काँग्रेसनं चर्चेत सहभागी व्हावं आणि कामकाजात व्यत्यय आणू नये असं ते म्हणाले काँग्रेसनं विरोधी पक्षाची भूमिका योग्य रित्या पार पाडावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी वाराणसीमध्ये दीनदयाळ हस्त कला संकूलाला भेट देऊन तिथल्या शिल्पकारांशी संवाद साधला

या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहिम सुरू केली होती मोहिमेदरम्यान पहाटे झालेल्या चकमकीत हे दहशतवादी मारले गेल्याची माहिती लष्करानं दिली आहे

महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर माजी मुख्यमंत्री नारायण राणे केरळचे माजी प्रदेशाधक्ष व्ही मुरलीधरन छत्तीसगढमधून अनिल जैन आणि जी व्ही एस नरसिम्हा राव तर उत्तराखंडमधून अनिल बलूनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून काँग्रेसच्या एका जागेसाठी काँग्रेस पक्षानं ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना शिवसेनेनं अनिल देसाई यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसनं वंदना चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे